राज्याच्या अनेक भागांमध्ये धरणे भरली नद्यांना पूर आता सविस्तर बातम्या जम्मुकाश्मिर राज्यपाल जम्मू आणि काश्मीरमध्ये केरन सेक्टर इथल्या सीमेवरील भारतीय सैन्याच्या चौक्यांवर पाकिस्तानी सीमा कारवाई दलानं केलेल्या हल्ल्याला भारतीय सैन्यानं चोख प्रत्यूत्तर देत काल या दलाच्या सुमारे सात जवानांना कंठस्नान घातलं गेले दोन दिवस जम्मू काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्याचा आणि अमरनाथ यात्रेवर निशाणा साधण्याचा पाकिस्तानकडुन प्रयत्न सुरु होता असं लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितलं भारतीय सैन्यदलानं केलेल्या एका अन्य कारवाईत जैश ए महमंद या दहशतवादी संघटनेच्या चार अतिरेक्याना ठार करण्यात आलं तर दूसरीकडे पुंछ जिल्ह्यात सीमेनजीक गावातल्या नागरिकांवर आणि भारतीय सैन्यांच्या चौक्यांवर पाकिस्तानी सैन्यानं युद्धबंदीचं उल्लंघन करत गोळीबार केला त्याला भारतीय सैन्यानंही सडेतोड उत्तर दिलं

नक्षलवादी छत्तीसगड जिल्ह्यातील राजनांदगाव इथं काल सकाळी सुरक्षा जवान आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले

त्यांच्याजवळून हत्यारं आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे

हे सरकार सर्व स्तरातील लोकांची सर्वतोपरी काळजी घेणारं सरकार आहे असं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि नभोवाणी तसंच पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे नभोवाणीच्या एफ एम सेवेचा विस्तार करण्यात येईल असंही त्यांनी काल आकाशवाणीला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितलं

फडणविस जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमधील आपलं आरक्षण कमी होईल अशी भिती ओबीसींनी बाळगू नयेअसं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी काल नागपुरातल्या वार्ताहर परिषदेत केलं

मतदानयंत्र हे एक असे यंत्र आहे ते स्वतः मतदान करू शकत नाही एवढी साधी गोष्टही आमच्या विरोधी पक्षांना समजत नाही महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात आजच्या इतका निराश वैफल्यग्रस्त आणि दिशाहीन विरोधी पक्ष कधीही नव्हता अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर टिकेची झोड उठवली आपल्या महाजनादेश यात्रे दरम्यान ते काल नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते

महाजनादेश यात्रा आज भंडारा जिल्ह्यात पोहोचेल

ही यात्रा माझ्या किंवा इतर कोणाच्याही राजकीय महत्वाकांक्षेसाठी नाही तर लोकांचे प्रश्र समजून घेण्यासाठी आहे असं ठाकरे यांनी वसमत इथल्या सभेत सांगितलं

आठवले विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या रिपब्लीकन पक्षानं युतीकडे दहा जगांची मागणी केली असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे ते काल पिंपरी चिंचवड शहरात बातमीदारांसोबत बोलत होते

ईव्हीएम विरोधात नेत्यांच्या भेटी घेत बसंण्यापेक्षा राज्यात मनसे कशी वाढेल याकडे राज ठाकरे यांनी लक्ष द्यावे असा सल्लाही आठवले यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिला

ते काल वाशिम इथं पत्रकार परिषदेत बोलत होते रिसोड विधानसभा मतदार संघात शिवसंग्राम आपला उमेदवार देईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन ऐकत आहात

यादृष्टिनं त्यांच्यासाठी व्यवस्था तयार करण्यात येत आहेत त्यापैकी एक म्हणजे अशा वाहनांच्या बॅटरींचं चार्जिंग करण्याची सोय या पार्बभूमीवर इलेक्ट्रीक वाहनांसाठी चार्जिंग केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी पूण्यातील अनेक सोसायट्यांनी पुढाकार घेतला आहे ऐक्या अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

इ वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्याच्या सहकार विभागानं पुढाकार घेऊन राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यानां चार्जिंग केंद्र उभारणीसाठी जागा देण्याचं आवाहन केलं होतं

या केंद्राच्या उभारणीसाठीची मार्गदर्शक तत्व लगेचच स्पष्ट करावीत असं या सोसायटयांनी कळवलं असून त्यामुळं प्रदूषण रोखण्याच्या मोहिमेतही पुणेकर आघाडीवरच आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमाणी पूणे विद्यापीठ विद्यापीठ अनुदान आयोगानं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला इन्स्टिट्युट ऑफ एक्सलन्स दर्जा देण्याची शिफारस केली आहे

मनुष्यबळ विकास मंत्रालयानं विविध निकषांच्या आधारे देशातील शैक्षणिक संस्थांना सर्वोत्कृष्टतेचा दर्जा देण्याची योजना आखली आहे

आता आमच्या ठिकठिकाणच्या बातमीदारांनी पाठविलेल्या पावसाच्या बातम्या राज्यात विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी आणि खान्देशाच्या अनेक भागात पाऊस सुरू असून या पावसानं नदीनाल्यांना पूर आला आहे अनेक ठिकाणची धरणं भरली असून नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे मुंबईसह ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे बराच भाग जलमय झाला होऊन जनजीवन विस्कळित झालं पूरस्थितीमुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यात शाळांना सूटी देण्यात आली होती रस्ते आणि रेल्वे मार्गांवर पाणी तुंबल्यानं वाहतुक ठप्प झाली होती रायगड जिल्हयात महाडनागोठणेरोहा या शहरांत काल पुराचं पाणी शिरलं होतं नवीमुंबईतील खारघर इथल्या पांडवकडा धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात चार मुली वाहून गेल्या

पालघर जिल्ह्यातल्या धरणांच्या आणि नद्यांच्या पातळीत देखील वाढ होत असल्यानं काल दुपारी एक वाजल्यापासून धामणी आणि कवडास या धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे त्यामुळ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तसंच मोठ्या भरतीची आणि अतिवृष्टीची शक्यता असल्यानं किनारपट्टीच्या रहीवाशांनाही दक्षता घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे

काल मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं त्यामुळे मुठानदी दुथडी भरून वाहत होती

गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे गोदावरी नदीला पूर आला असून ती धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे रामकुंड परिसरातील राम सेतू आणि नदीकाठी असलेली सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत

मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातलं जनजीवन कालही विस्कळीत झालं खेड तालुक्यात जगबूडी नदीनं गेल्या बारा तासात दुसऱ्यांदा धोक्याची पातळी ओलांडली आहे अतिवृष्टीनं रत्नागिरीतला मिऱ्या बंधारा ढासळला

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण भरले असलं तरी धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग निळवंडे धरणात येणार आहे

गडचिरोली जिल्ह्यातील नद्या नाल्यांना पूर आला असून दक्षिण भागातील चार मार्ग बंद झाल्याने शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे मराठवाड्यात मात्र पावसाची हजेरी किरकोळच होती क्रिकेट अमेरिकेत लॉडरहील इथं सुरू असलेल्या वीस षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात काल भारतानं वेस्ट इंडीजवर चार गडी राखून विजय मिळवला

हवामान हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज राज्याच्या सर्व भागात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार वृष्टी होऊ शकते